कॉंग्रेस डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट हे पक्ष हे संयुक्त मोर्चा अशी आघाडी करून लढत आहेत मतदानासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदतही घेण्यात येत आहे मतदान केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे

मतदान केंद्रांवर कोरोनाविषयक सर्व नियम पाळले जात आहेत

निवडणूक आयोगानं या घटनेचा अहवाल मागवला आहे

तृणमूल कॉप्रेसनं मात्र गोळीबार केंद्रीय सुरक्षा जवानांनी केला असल्याचा आरोप केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यात प्रचारासाठी येणार आहेत ते सिलीगुडी आणि नाडीया जिल्ह्यांमध्ये दोन सभा घेणार आहेत

निवडणक आयोग सर्व राजकीय पक्षांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या नेत्याच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही असा कडक इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे निवडणूक प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात हलगर्जीपणा होत असून विशेषतः मास्क न वापरणे आणि राजकीय सभांमध्ये व्यासपीठावरही सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे आयोगानं सर्व राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकीय पक्षांना पत्र लिहित राजकीय प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या उमेदवारांच्या अशा वर्तणुकीमुळं ते स्वतचा आणि जनतेचाही जीव धोक्यात घालत आहेत असं आयोगानं निदर्शनास आणून दिलं आहे कोरोनाविरोधातल्या लढाईत राजकीय नेते आणि त्यांच्या उमेदवारांनी जनतेसमोर आदर्श निर्माण करायला हवा स्वत नियम पाळण्याबरोबरच या नेत्यांनी सभांना उपस्थित असलेल्या जनतेलाही कोरोना संसर्गासंदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा आग्रह करावा अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली आहे

कोरोनाबाधिताच्या वाढत्या संख्येमुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे

राज्य टाळेबदी महाराष्ट्रात काल संद्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी सुरू झाली आहे सोमवारी सकाळपर्यंत ही टाळेबंदी लागू राहील या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील विनाकारण बाहेर पडणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपायांवर निर्णयासाठी सर्वपक्षीय बैठक होत असून त्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे

विमानतळावर प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत

लद्दाखमधली थंडी ओसरू लागली असून अजून पर्यटनाचा हंगाम सुरु व्हायचा आहे

उत्तर प्रदेशात कोरोना उत्तर प्रदेशात विशेषतः राजधानी लखनौ मध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली संरक्षणमंत्र्यांनी लखनऊ मधल्या या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे राज्य सरकार विविध रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देत आहे तसेच काही रुग्णालये ही केवळ कोविड ग्रस्तांच्या उपचारासाठीच ठेवण्यात आली आहेत असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंग यांच्याशी बोलताना सांगितलं उत्तराखंड संचारबंदी उत्तराखंडची राजधानी डेहराडून इथं रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळानं काल घेतला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं